देशात आणि परदेशातही गांधीजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज सकाळी नवी दिल्ली ध्वं राजघाटावर गांधीजींच्या समाधीजवळ सर्वधर्म प्रार्थनासभा आयोजित केली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग लोकसभेचे सभापती ओम बिर्ला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश अनेक केंद्रीय मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भाजपा कार्याध्यक्ष जे

नड्डा ित्यादी नेत्यांनी बापूजींच्या समाधीवर पुष्पार्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली गांधीजींच्या शिकवणीवर आधारित आणि त्यांच्या चरित्रावर आधारित विविध कार्यक्रम मुंबईतही होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं आहे गांधीजींनी दांडी यात्रेचा प्रारंभ केला त्या साबरमती आश्रमाची प्रतिकृती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या खादी फेस्ट प्रदर्शनात मांडण्यात आली आहे हे प्रदर्शन महिनाभर चालणार आहे मुंबईत केंद्र सरकारच्या चित्रपटविभागातर्फे गांधी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे प्रसिद्ध अभिनेता दर्शन झवेरी यांच्या हस्ते आज महोत्सवाचं उद्घाटन झालं

शेती वाहन घर शिक्षण आणि वयैक्ति कामांसाठी या मेळाव्यात कर्ज मंजूर केलं जाईल स्टेट बँक ऑफ ांडिया पंजाब नध्येनल बैंक बैंक ऑफ बडोदा आणि कापोरेशन बैंकेसह अनेक बैंका या मेळाव्यात कर्ज उपलब्ध करुन देणार आहेत गरजूंना रोख रकेमेच्या रुपात कर्ज देण्याची सोयही या मेळाव्यात केली आहे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नवी मुंबई परिसरात आज स्वच्छतेशी संबंधित विविध मोहिमा राबविण्यात आल्या नागरिक विद्यार्थी स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्लास्टिक जमा करण्यात आले या मोहिमांमधून पाच टन किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला घणसोली विभागात विद्यार्थी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे रेल्वे स्थानक आणि विभागातल्या मुख्य ठिकाणी मानवी साखळी करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला

बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी आज महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

भंडारा जिल्ह्यात प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी महाश्रमदानाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात जनतेनं सहभागी होऊन प्लास्टिक कचन्याचे संकलन करावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केलं पुण्यातील अहमदनगर रोड वर आगाखान पर्लिस संग्रहालय आज जनतेसाठी दुरुस्तीनंतर खुलं करण्यात आलं

आज या पर्लेसमधे गांधी जयतीनिभित्त प्रार्थाना सभा स्वच्छता मोहिम प्लस्टीकविरोधी मोहिम आणि वृक्षारोपण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं रिपाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज मुंबईत जाहीर केलं सातारा जिल्ह्यात फलटण सोलापुरात माळशिरस विदर्भात भंडारा मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नायगाव परभणी जिल्ह्यात पाथरी आणि मुंबईत मानखुर्द शिवाजी नगर या सहा जागा रिपाईला सोडण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दक्षिण कराडमधून तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण मधून उमेदवारी दिली आहे मुंबईत गोरेगावमधून ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते अंधेरीतून जगदीश अमीन दहिसर मधून अरुण सावंत शिवडीतून उदय फणसेकर यांना उमेदवारी दिली आहे

त्यात माहीम मधून नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज मुंबई शे सांगितलं की त्यांचा मुलगा नितेश राणे हा आगामी विधानसभा निवडणूक कणकणली येथून भाजपाच्या तिकीटावर लढवणार आहे पीटीआयशी बोलताना त्यांनी हा दावा केला भाजपाच्या दुस या यादीत नितेश राणे यांचं नाव असेल असं ते म्हणाले

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी काल उमेदवारांची नावं जाहीर केली त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु झाली आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा श्रिन बबनराव पाचपुते यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे प्राध्यापक राम शिंदे यांनी कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांनी आणि उेलामपूर मधून राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे